प्रत्येक नागरिकाने सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं नाक आणि तोंडाला मास्क लावावा एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं हात वेळोवेळी साबणाने ध्वावेत हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा आणि सुरक्षित रहा

सिंधुदर्ग जिल्हा रुग्णालयातल्या दुसऱ्या प्राणवायू प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते कोविडच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांमधेही संसर्गाचं प्रमाण वाढल्याचं आढळलं त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही काल याबाबत माहिती दिली या कृती दलाच्या शिफारसी नुसार लहान मुलांसाठीच्या रुग्णखाटा अतिदक्षता विभाग व्हेंटिलेटर्स अशा सुविधा उभारल्या जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं

राज्याला कोविड लसीच्या प्रेशा मात्रा द्याव्यात अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचं त्यांनी सांगितलं

ते काल बातमीदारांशी बोलत होते त्यासाठी विधिमंडळाचं एका दिवसाचं अधिवेशन घेण्याची किंवा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात पंतप्रधानांची भेट घ्यायची महाविकास आघाडीची तयारी असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे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

खोत यांनी आघाडी सरकारच्या नेत्यांवर कडाडून टीका केली

सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला

प्रसिद्ध दिग्दर्शक श्याम बेनेगल यांचे अंकूर आणि भूमिका हे समांतर चित्रपट तसंच दरदर्शनवरच्या यात्रा आणि भारत एक खोज या मालिकांसह सहा हजाराहून अधिक जाहिरातींना त्यांनी संगीत दिलं होतं प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहलानी यांच्या तमस या मालिकेला दिलेल्या संगीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारानं तसंच संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं

राज्यातल्या कोविड प्रादर्भावाच्या संदर्भात खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये जनहित याचिका दाखल केली होती या याचिकेवर काल झालेल्या सुनावणीत न्यायालयानं येत्या आठ दिवसांत भर्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दिले

शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात परिचर्या पदवी अभ्यासक्रम सुरू होणार आहे सध्या सर्वच ठिकाणी डॉक्टर परिचारिकांची आवश्यकता असल्याच्या पार्श्वभूमीवर परिचारिकांच्या बदल्या मुदतपूर्व करण्यात येऊ नयेत अशी सूचना देशमुख यांनी केली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

या काळात जिल्ह्यातल्या सर्व अत्यावश्यक सेवा सुरू राहतील मात्र उर्वरित सर्व आस्थापना तसंच बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत

हे कॉन्सनट्रेटर तातडीनं रुग्णसेवेसाठी वापरावे असे निर्देश पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी प्रशासनाला दिले आहेत दरम्यान लहान मुलांसाठी कोविड व्यवस्थापन विशेष कक्ष आणि खाटांचे नियोजन करण्याच्या सूचना चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या विशेष बैठकीत ते बोलत होते

काल महापालिका आणि बालरोग तज्ज्ञांच्या बैठकीत ते बोलत होते कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत बालकांना संसर्गाचा धोका निर्माण झाल्यास त्याला रोखण्यासाठी नियोजनासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली बालकांसाठीच्या वैद्यकीय सुविधांचा यावेळी आढावा घेण्यात आला

ग्रामीण भागातल्या रुग्णासाठी बाळासाहेब ठाकरे कोविड रुग्णालय हे एक हक्काचे रुग्णालय ठरेल असं शिंदे यावेळी म्हणाले

शंकरराव गडाख यांनी व्यक्त केला आहे काल या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते

ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते ज्या गावांत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे त्या गावात कोरोना चाचण्या वाढवण्याचे निर्देश चव्हाण यांनी दिले जिल्ह्यात करमाड इथं ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी प्राणवायू प्रकल्प उभा करण्याच्या दृष्टीने पाहणी केली

या अॅपद्वारे जिल्ह्यातल्या सर्व कोविड रुग्णालयातल्या रिक्त रुग्णखाटांची माहिती उपलब्ध होणार आहे जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरून नागरिकांना हे अॅप विनामूल्य डाऊनलोड करता येईल तसंच लवकरच हे अॅप गूगल अॅप स्टोअरवरून सुद्धा विनामूल्य उपलब्ध होणार आहे

काल सर्व तालुका आरोग्य अधिकारी तसंच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले

काल ऑनलाइन पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली

या अभियानांतर्गत कोविडची सौम्य लक्षणं असलेल्या महिलांसाठी शंभर खाटांचं स्वतंत्र विलगीकरण केंद्र गरीब आणि गरजू कुटुंबातल्या सदस्यांच्या विवाह कार्यासाठी दहा हजार रुपये मदत परळीतल्या नागरिकांना लसीकरण केंद्रपर्यंत ये जा करण्यासाठी मोफत शहर बस सेवा यासारख्या अत्यावश्यक सेवा देण्यात येणार आहेत यासोबतच कोविड योद्ध्यांना विमा पॉलिसीचं संरक्षणही देण्यात येणार असल्याचं राष्टवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी सांगितलं

लोकसहभागातून करण्यात आलेल्या कामाची त्यांनी प्रशंसा केली

महानगरपालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे आमदार अंबादास दानवे या ऑनलाईन बैठकीला उपस्थित होते

दरवर्षी दशमीपासून अक्षय तृतीया पयंत ही यात्रा भरते काल एकादशी निमित्त धनंजय प्जारी यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली

परभणी शहरातही संचारबंदीच्या नियमांचं उल्लंघन करत व्यवहार सुरु ठेवणाऱ्या एका एजन्सीला पाच हजार रुपये आणि एका जिमला दहा रुपयांचा दंड ठोठावण्यात आला दरम्यान परभणी शहरातल्या एका दुकानदाराविरुध्द अत्यल्प दंड आकारल्याबद्दल महापालिका प्रशासनानं पथकातील कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे

वसमत औंढा कळमन्री ताल्क्यातील अनेक भागात जोरदार पाऊस झाला अनेक ठिकाणी झाडे मोडून पडल्यानं विजेचे खांब आणि तारा तुटून पडल्या